तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातील एक दोषी मुकेश याची दया याचिका फेटाळली केंद्रीय गुहमंत्रालयानं आज ही याचिका राष्ट्रपतींकडे पाठवून ती फेटाळण्याची शिफारस केली होती

परंतु आयेपीनं दयायाचिका दाखल केल्यामुळं हा विर्णय आज देण्यात आलेल्या निकालापर्यंत स्थगित करण्यात आला होता

येत्या ग्रुवारी ओएमओ अर्थात खूल्या बाजार परिचलनाद्वारे एकाच वेळी ही खरेदी आणि विक्री केली जाईल

लिलावाचा निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाईल असं रिझर्व्ह बँकेनं कळवलं आहे

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही माहिती दिली आहे हा उपग्रह दळणवळण दूरचित्रवाणी आणि प्रसारण क्षेत्रात उच्च दर्जाची सेवा प्रवेल

म्झे बहत अच्छा महसूस हो रहा है

उनको कोई भी प्रोब्लेम हो तो उनका सोल्यूशन उनको मिल सकता है

परीक्षा पे चर्चाबद्दल अकोल्याची शर्वरी वानखेडे हिनं आकाशवाणीला सांगितलं की

मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय हमखास आणि शाश्वत उत्पन्नाचं साधन असून द्धाचं उत्पादन दररोज दोन लाख लीटरवरुन पाच लाख लीटरपर्यंत वाढवण्याची सूचना म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे मुंबईत काल राष्ट्रीय द्रग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप रथ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते मराठवाडा आणि विदर्भात सततचा द्ष्काळ सिंचनाचा अभाव याम्ळे झालेल्या दयनीय स्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी द्ग्ध व्यवसायात क्षमता बांधणी करुन शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देणार असल्याचं म्ख्यमंत्री म्हणाले कुठलीही परवानगी न घेता केबल ऑपरेटर्सर्फे टाकण्यात येणाऱ्या केबल्समूळे शहराचे विद्रपीकरण होत आहे या बाबीची गंभीर दखल घेत आता नागप्र महानगरपालिकेने कायद्याचा आधार घेत यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे

यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी उपमहापौर मनीषा कोठे यांच्या नेतृत्वात समितीचे गठन करण्यात आले आहे

या रैलीला शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष गोपालजी डोरस आणि क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोच्या सहायक संचालिका मीना जेटली यांनी हिरवी झंडी दाखवून रवाना केले

दीक्षांत सोहळा हा कविवर्य स्रेश भट सभाग़हात उद्या सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या दीक्षांत समारंभात श्रीहरी चावा यांना व्यवस्थापन विद्याशाखेतील डिलीट अर्थात डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी देऊन प्रस्कार करण्यात येईल

नागपूरचे स्पूत्र आणि सध्या विधी क्षेत्रात देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झालेले सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागप्र महानगरपालिकेच्या वतीनं उद्या कविवर्य स्रेश भट सभाग़हात नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे

वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे यांची तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे डॉ शाम गाभणे यांची निवड झाली आहे अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी भारिप बहजन महासंघाच्या प्रतिभाताई भोजने यांची तर उपाध्यक्षपदि सावित्रीबाई राठोड यांची निवड झाल्यानं जिल्हा परिषदेवर भारिपनं प्न्हा पाचव्यांदा सत्ता स्थापन केली आहे

सदस्य त्षार विश्वासराव रंधे यांची तर उपाध्यक्ष पदी सौ क्स्मताई निकम यांची आज बह्मताने निवड झाली आहे नागपूर जिल्ह्या परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड उद्या करण्यात येणार आहे वाशिम जिल्ह्यातील सहा पैकी चार पंचायत समित्यांमधील सभापती पद महिलांसाठी राखीव होते मात्र काल झालेल्या निवडीत सहाही पंचायत समित्यांच्या सभापती पदी महिलांचीच निवड झाली आहे विशेष म्हणजे उपसभापती पदासाठी आरक्षण नसतांना देखील वाशिम मालेगाव आणि मानोरा पंचायत समितीमध्ये महिलांनाच स्थान देण्यात आलं आहे त्याम्ळं जिल्ह्यातील पंचायत समित्यामध्ये महिलाराज आलं असल्याचं दिसून येत

जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भारतातर्फे सलामीची जोडी आर जे शर्मा आणि एस धवन यांनी चांगली खेळी करत दमदार स्रवात केली